केंद्रीय निवडणूक आयोगानं आज लोकसभा निवडणूकीच्या दसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी केली या द्सऱ्या टप्प्यात तेरा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांतल्या सत्त्याण्णव मतदारसंघांमध्ये अठरा एप्रिलला मतदान होणार आहे यामध्ये मराठवाड्यातल्या नांदेड परभणी हिंगोली लातूर उस्मानाबाद आणि बीडसह राज्यातल्या दहा मतदारसंघांचा समावेश आहे अधिसूचना जारी होताच आजपासून या मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करता येतील येत्या सव्वीस मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येतील तर एकोणतीस मार्चपर्यत अर्ज मागे घेता येतील

या सैन्य दलातले शिपाई विजय कुमार आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे हवालदार प्रदीप कुमार यांना कीर्ती चक्र मरणोत्तर प्रदान करण्यात आलं लेफ्टनंट जनरल अनिल क्रमार भट्ट यांना उत्तम युद्ध सेवा पदक प्रदान करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तीनही सेना दलांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते

देशाचं सैन्य सामर्थ्यशाली असून संघर्ष करण्यास सक्षम असल्याचं त्यांनी आपल्या भाषणातून नमूद केलं जम्मू काश्मीर मध्ये पुलवामा इथं सीआरपीएफच्या जवानांवर झालेला हल्ला हा कधीचं विसरता येणार नाही असंही डोवाल म्हणाले जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्ताननं नियंत्रण रेषेपलिकडून काल रात्रीही गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला सुंदरबनी आणि अखनूर क्षेत्रात झालेल्या या गोळीबारामुळे या भागा काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती सैन्यदलाच्या प्रवक्त्यानं दिली भारतीय सैन्याकडूनही या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं काल या भागात नियंत्रण रेषे पलिकडून झालेल्या गोळीबारात एका सैनिकाला वीरमरण आलं तर चार सैनिक जखमी झाले होते पंजाब नॅशनल बँकेत सुमारे तेरा हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या विरोधात लंडनच्या न्यायालयानं पकड वॉरंट बजावलं आहे नीरव मोदी सध्या लंडनमध्ये राहात असल्याची माहिती मिळाल्यावर सक्तवसुली संचालनालयानं केलेल्या तक्रारीनुसार हे वॉरंट बजावण्यात आलं आहे

व्यवहारे यांनी सांगितलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते अवैध हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे

तक्रारदारांची क्ठलीही वैयक्तिक माहिती घेतली जाणार नसल्याचंही यावेळी सांगण्यात आल वाशिम जिल्ह्यातल्या काही गावांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे

पाणी पुरवठा दळणवळण आदी मूलभूत सुविधा देण्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन अपयशी ठरल्याचं सांगत या ग्रामस्थांनी हा निर्णय घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे अशा आशयाचं निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलं आहे वाशीम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात नामांकनपत्र दाखल करण्याच्या काल पहिल्याच दिवशी आदर्श आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा दाखल झाला सुनील नायर ऊर्फ प्रेम साई महाराज या व्यक्तीनं नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी सुमारे साठ चार चाकी वाहनाची विनापरवानगी फेरी काढली या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात ग्रन्हा दाखल करण्यात आला आहे